करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

देशात अव्वल

निवडीला आव्हान देणारी याचिका मंंबई उच्च न्यायालयात दाखल केंद्र सरकार यंदाच्या रब्बी हंगामासाठी साठ हजार मेट्रिक टन कांदयाचा बफर स्टॉक तयार करणार आहे या साठ्यातून टप्प्याटप्प्यानं ग्राहकांच्या आवश्यकतेन्सार कांदे बाजारात आणले जातील अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी आज लोकसभेत लिखीत उतरात दिली

मुदा आरोग्य पत्रिकेच्या माध्यमातून शेतकरी आवश्यक तीच खतं आणि रसायनं वापरून खर्चात बचत करू शकत असल्याचं कृषी राज्य मंत्री प्रुषोत्तम रुपाला यांनी सांगितलं ठिबक सिंचनाला प्रोत्साहन सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन आदी योजनांमुळे शेतीच्या उत्पादन खर्चात अधिक बचत होईल असं रुपाला यांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार स्प्रिया स्ळे यांनी याबाबतचा प्रश्न विचारला होता हिना गावीत यांनी शीतगृहांची संख्या वाढवण्यासाठी निधीची उपलब्धता करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला शीतगृहांच्या अभावी शेतकऱ्यांना भाजीपाला आणि फळांसारखी नाशवंत पिकं मातीमोल भावानं विकावी लागत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं

अल्पसंख्याक सम्दायातील महिलांसाठी स्वयंसहाय्यता बचतगटांची स्थापना करुन त्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्याच्या योजनेला आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळ्ण आणि ग्हागर या दोन तालुक्यांसाठी जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाची स्थापना चिपळण येथे करण्याचा निर्णयही आज घेण्यात आला

जळगाव जिल्ह्यात निंभोरासिम येथील हतनूर धरणबाधित मागासवर्गीय क्ट्ंबांच्या घरांचे संपादन तापी पाटबंधारे विकास महामंडळाकडून करण्यात येणार असून खास बाब म्हणून त्यांना घरांची किंमत देण्याबरोबरच त्यांचं प्नर्वसन करण्यासही आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली शेतकऱ्यांचे उत्पन्न द्प्पट करण्यासाठी त्यांना शाश्वत आणि संरक्षित सिंचन स्विधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत त्यादृष्टीने राज्यातील अवर्षण प्रवण क्षेत्र आत्महत्याग्रस्त जिल्हे आणि केंद्र शासनाने वेळोवेळी घोषित केलेल्या नक्षलग्रस्त जिल्ह्यांत मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली

रिक्षा चालक मालकांच्या विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून त्यांचे कल्याणकारी मंडळ लवकरच स्थापन केले जाईल यासाठी शासन आणि संघटनांच्या प्रतिनिधींची एक संयुक्त समिती येत्या सात दिवसात गठीत करुन त्यामार्फत रिक्षा चालक मालकांसाठी राबवावयाच्या विविध योजनांची आखणी केली जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केलं राज्यातील विविध रिक्षा चालक मालक संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे म्ख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी महाराष्ट्र रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांच्यासह राज्यातील विविध रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते राज्यातल्या विविध रिक्षा संघटनांनी आजपासून राज्यभरात रिक्षाच्या संपाचा इशारा दिला होता म्ख्यमंत्री फडणवीस यांनी या संघटनांना बैठकीसाठी निमंत्रित केलं होतं त्यानंतर काल रात्री उशीरा संघटनांनी आपला संप मागे घेत असल्याचं जाहीर केलं होतं रिक्षा चालक मालकांच्या कल्याणकारी मंडळासाठी भरीव निधी मिळेल याची तरतूद केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं कल्याणकारी मंडळाचं स्वरुप तसंच योजना काय असाव्या हे ठरविण्यासाठी येत्या सात दिवसात शासनाचे काही प्रतिनिधी आणि संघटनांचे प्रतिनिधी यांची समिती स्थापन केली जाईल असंही त्यांनी सांगितलं

गेले दोन दिवस निर्देशांकात घसरण होत होती

आशियाई आणि युरोपीय बाजारात असलेल्या कमकवत परिस्थितीचा निर्देशांकांवर परिणाम झाला असं बाजार विश्लेषकांनी म्हटलं आहे

सोन्यावरच्या सीमा शुल्कात अडीच टक्के वाढ केंद्रीय अर्थसंकल्पात प्रस्तावित आहे तसंच अमेरिकेची मध्यवर्ती बँक व्याजदरात कपात करेल अशी अपेक्षा होती मात्र ताज्या आकडेवारीनुसार ती शक्यता कमी आहे या पार्श्वभुमीवर सोन्याचे भाव घसरले असं तज्ञांचं म्हणणं आहे

पंचायतींचं सक्षमीकरण करण्यात माहिती दूरसंचार तंत्रज्ञान प्रणालीचा सर्वोत्तम उपयोग केल्याबददल केंद्रीय पंचायती राज मंत्रालयानं महाराष्ट्राचा प्रथम क्रमांकानं गौरव केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे सर्व राज्यांमध्ये महाराष्ट्रानं याबाबत सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावल्याचं पंचायत राज मंत्रालयानं म्हटलं आहे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले एम आय एम चे उमेदवार इम्तियाज जलील यांच्या निवडीला बहजन महा पार्टीचे या मतदारसंघातले पराभूत उमेदवार शेख नदीम शेख करीम यांनी न्यायालयात आव्हान दिलं आहे तशी याचिका शेख यांनी आज मंंबई उच्च न्यायालयात दाखल केली जलील यांच्या प्रचारार्थ एम आय एम चे प्रमुख असदददीन ओवेसी यांनी चिथावणीखोर भाषण केल्याची तक्रार या याचिकेत करीम यांनी केली आहे अशा प्रचारामुळे ही निवड बेकायदेशीर ठरवावी अशी मागणी करत करीम यांनी ओवेसी यांच्या भाषणाची सीडीही याचिकेसोबत सादर केली आहे सर्व सेवा संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज वर्धेत बैठक पार पडली सेवाग्रामच्या महादेवभाई भवनातील या बैठकीला सर्वोदयी उपस्थित होते

वडगाव गंगाखेड दरम्यान पी क्यू आर एस

यामुळे काही गाड्यांवर याचा परिणाम होइल

इंग्लंडमधे स्रु असलेल्या विश्चचषक क्रिकेट स्पर्धेत आज मँचेस्टर इथं होत असलेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलदांजी घेतली जसप्रीत बुमराहनं चौथ्याचं षटकात गप्टीलला विराट कोहलीदवारे झेलबाद करुन न्युझीलंडला पहिला धक्का दिला

सामन्यात पावसामुळं व्यत्यय आला आहे सिंध्दर्ग तसंच रत्नागिरी जिल्ह्यात आज संध्याकाळापासून जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊसाला सुरुवात झाली आहे यवतमाळ जिल्ह्यातही अधूनमधून पावसाच्या सरी बरसत आहेत मोसमी पावसाची वाटचाल आता राजस्थान हरयाणा आणि पंजाब या क्षेत्रात झाली आहे